श भारत पाकिस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉर संदर्भातील चर्चेसाठी उद्या अटारी वाघा सीमा क्षेत्राच्या भारतीय हद्दीत वाटाघाटी श्वभारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाची भेट घेऊन संपूर्ण पश्चिम बंगाल हे अत्यंतिक संवेदनशील म्हणून जाहीर करावं अशी केली मागणी श्वभारतानं ही आज संध्याकाळ पासून सर्व बोईंग सेवन थ्री सेवन मॅक्स विमांनाना भारतीय हवाई हद्दीत घातली बंदी त मसूद अझर हा संय्क्त राष्ट्र संघादवारे सर्व निकंषावर जागतिक अतिरेकी घोषित केला जाऊ शकतो असं अमेरिकेचं प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्म्द प्रमुख मसूद अझरच्या बंदीचा विषय आज येणार राफेल विमानं प्रकरणी संरक्षण मंत्रालयानं आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यापूर्वी केंद्र सरकारनं तशी परवानगी न्यायालयाकडे मागितली होती राफेल प्रकरणी निकालाचा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रं राफेलच्या ृष्टीनं संवेदनशील आहेत असं सरकारनं न्यायालयाला सांगितलं याचिकाकर्ते माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा अरुण शौरी आणि एडव्होकेट प्रशांत भूषण यांनी संवेदनशील माहिती उघड केल्याचा आरोप सरकारनं प्रतिज्ञापत्रात केला आहे अनाधिकृत मार्गानं कागदपत्रं मिळवून निवडक आणि अपूर्ण माहिती त्यांनी दिल्याचं सरकारनं म्हटलं आहे कागदपत्रं पुरवणाऱ्या अंतर्गत स्त्रोताचा शोध सुरु असल्याचं सरकारनं सांगितलं आहे फेरविचार याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे

त्यावेळी सरकारच्या या व्यवहाराला आव्हान देणाऱ्या आणि त्याच्या विशेष तपास गटाद्वारे तपासाची मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयानं फेटाळल्या होत्या कर्तारपूर कॉरिडॉरसाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान उद्या अतारी वाघा सीमेवर चर्चा होईल या बैठकीदरम्यान तांत्रिक बाबींवर चर्चा घेण्याचा प्रस्ताव भारतानं दिला आहे ग्रु नानक यांच्या साडेपाचशेव्या जयंती निमितानं हे कॉरिडॉर उभं करण्याच्या सरकारच्या निर्णयान्सार ही बैठक बोलावण्यात आली आहे कर्तारपूर कॉरिडॉरम्ळे कर्तारपूर साहिब ग्रुद्वाराला जायचा मार्ग स्लभ होणार आहे

या प्रकल्पाचा विकास दोन टप्प्यात केला जाईल उद्याची बैठक बाघा सीमेवर भारतीय भूमीत होत आहे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळानं आज दुपारी निवडणूक आयोगाशी चर्चा केली चर्चेनंतर बातमीदारांशी बोलताना रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं की पश्चिम बंगाल अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करावं कोलकाता माजी पोलीस आयुक्त राजीव क्मार यांना निवडणुक कर्तव्यावरुन हटवावं अशा मागण्या आयोगाकडे करण्यात आल्यात याशिवाय आचारसंहिता लागू झाल्यानंतर अहमदाबाद इथं प्रधानमंत्र्यांवर खोटे आरोप करणाऱ्या राह्ल गांधींवर कारवाई करावी अशी मागणीही केल्याचं प्रसाद यांनी स्पष्ट केलं

सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणी आता मनी लाँडरींग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरु केला आहे सेवा संकल्प एवं विकास समिती च्या बालिकागृहातल्या काही मुलींनी हिंसा आणि लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार केली होती ब्रजेश ठाकूर यानं लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारीही होत्या दक्षिण कश्मीरच्या प्लवामा जिल्ह्यातल्या पिंगलेना गावात एका अज्ञात बंदुकधाऱ्याच्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला ही व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याचं वृत्त आहे

प्रवाशांची सुरक्षा ही सर्वाधिक प्राधान्याची बाब असून त्यासाठी जगभरातल्या नियामक मंडळं विमान वाहतूक कंपन्या आणि विमान उत्पादकांशी आपण सल्लामसलत करीत असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे

यंदाच्या लंडन ब्क फेअर मधील भारतीय दालनाचे आज माहिती आणि प्रसारण खात्याचे सहसचीव विक्रम सहाय आणि प्रकाशन विभागाच्या महासंचालक साधना राऊत यांच्या हस्ते उद्धाटन झालं जागतिक दृष्टया महत्वपूर्ण हे पुस्तक प्रदर्शन उदयापर्यंत सुरु राहणार आहे

समग्र गांधी ग्रंथ संग्रहाच्या डिजिटल प्रती आणि अन्य सांस्कृतिक विषयांवरील पुस्तके हे या दालनाचे वैशिष्टय आहे केंद्रीय मंत्रीमंडळानं सार्वत्रिक निवडण्कींसाठी लोकप्रतिनिधीत्व कायदयाखाली अधिसचना जारी करण्यास मंजूरी दिली आहे याशिवाय मंत्रीमंडळानं आज वस्तू आणि सेवांच्या आंतरराष्ट्रीय नोंदणीसाठी नाईस आणि व्हिएन्ना समझोता तसंच औद्योगिक डिझाइनसाठी लोकार्नो समझोत्यांना मान्यता दिली जगभरात वस्तू सेवा आणि डिझाइन ट्रेडमार्क्स क्षेत्रात प्रचलित असलेल्या व्यवस्थांशी भारतानं जोडलं जाणं या मान्यतेम्ळे स्लभ होणार आहे देशातल्या उद्योगासाठीची कार्पोरेट कार्य मंत्रालयानं आज मार्गदर्शक तत्वं जारी केली दोन हजार अकराच्या राष्ट्रीय उद्योग मार्गदशक तत्वात स्धारणा करुन आज नवीन मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध करण्यात आली आहेत उद्योगांच्या सामाजिक पर्यावरण आणि आर्थिक बाबींवरच्या जबाबदा या निश्चित करण्यासाठी सेवा पारदर्शी आणि सुरक्षित असावी यासह इतर तत्वांचा यात समावेश आहे पाकिस्तान स्थित जैश ए महम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अजहरला संय्क्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यासाठी आवश्यक सर्व निकष लागू होत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे याला विरोध म्हणजे आशियाई प्रदेशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचाच चीननं विरोध केल्यासारखं ठरेल असं प्रतिपादन अमेरिकेचे उपप्रवक्ते रॉबर्ट पलाडिनो यांनी म्हटलं आहे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्रित येऊन प्रयत्न करत आहेत संयुक्त राष्ट्रांतही ही भूमिका कायम असल्याचं ते म्हणाले पलाडिनो वॉशिंग्टन इथं वार्ताहरांशी बोलत होते जैश ए महम्मदनं गेल्या महिन्यातल्या प्लवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर फ्रान्स अमेरिका आणि इंग्लंडनं मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं ठेवला त्यावर आक्षेप नोंदवण्याची कार्यालयीन दहा दिवसाची मुदत आज संपत आहे याप्रकरणी चीनकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे भारताच्या अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीला चीननं यापूर्वीच सातत्यानं विरोध केला आज दिवसअखेर पर्यंत चीननं आक्षेप नोंदवला नाही तर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं जाईल दादरा नगर हवेली इथल्या स्थानिक न्यायालयात कज्जे रकमेची मर्यादा वाढवून देण्याच्या निर्णयाला कैंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे याम्ळे या केंद्रशासित प्रदेशातल्या तक्रारदारांना अशा प्रकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयात जावे लागणार नाही

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचव्या आणि अंतिम एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची बाजू कमकुवत झाली आहे